आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाजपा संसदीय पक्षाची बैठक संपन्न

लखनऊ क्रिं दोन काश्मिरी व्यापाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा प्रधानमंत्र्यांनी यावेळी निषेध केला या घ उनंतर उत्तर प्रदेश सरकारनं त्वरीत कारवाई केल्याबद्दल मोदी यांनी योगी आदित्यनाथ यांची प्रशंसा केली

भारतानं हवाई हल्ले केल्याची माहिती पहिल्यांदा पाकिस्तानंच ंक्रिउवरून जाहीर केली तरीही काही जणांना या कारवाईचे पुरावे हवे आहेत असं मोदी म्हणाले भारताच्या हवाई हल्ल्यांवर शंका उपस्थित करणाऱ्यांनी पाकिस्तानला लाभ होईल अशी वक्तव्य करणं थांबवावं असं आवाहन मोदी यांनी केलं

उत्तरप्रेशात गाझीयाबाद ॐ हिंडन विमानतळाच्या नव्या ग्रीरतीचं उद्वाटन काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं त्यानंतर त्यांनी दिल्ली मेट्रोच्या दिलशाद बाग ते शहीद स्थळ मार्गाचं लोकार्पण केलं तसंच दिल्ली गाझियाबाद मेरठ जलदगती मार्गाची पायाभरणी केली

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकममंत्री नितीन गडकरी यांनी काल नवी दिल्लीतून व्हिडीओ लिंकद्वारे आठ पदरी द्वारका दुतगती महामार्ग आणि दिल्ली मुंबई द्रतगती महामार्गाची पायाभरणी केली यावेळी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि केंद्रीय वित्त मंत्री अरुण जे झी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जयपूर रिंग रोडचं उदघाउ केलं माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड आणि हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टरही यावेळी उपस्थित होते दिल्ली मुंबई द्रतगती महामार्गामुळे मेवात क्षेत्राचं रूप पाल िंजि आणि हे क्षेत्र देशाच्या औद्योगिक नकाशावर येईल असा विश्वास सूषमा स्वराज यांनी यावेळी व्यक्त केला दोन महत्वाच्या शहरांना जोडल्या जाणा या या द्रुतगती महामार्गामुळे आर्थिक घडामोडी वाढतील तसंच रोजगाराच्या संधी निर्माण होतील असं जे मी यांनी सांगितलं मुंबई जवळ जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टमधे सागरी वाहतूकीसाठी कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटनही गडकरी यांनी काल केलं दहशतवादी संघाज्ञा आणि दहशतवादी कारवाया करणाऱ्या गावेर निर्णायक कारवाई करण्याचं आवाहन भारतानं आंतराष्ट्रीय समुदायाला पुन्हा एकदा केलं आहे उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनी काल सॅन जोस िंग कोस्तारिकाचे राष्ट्रपती कार्लोस अल्वारादो कुसाडा यांच्यासोबत शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा केली पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा दहशतवादाविरोधात कारवाईची गरज असल्याचं या चर्घेदरम्यान नायडू यांनी यांनी सांगितलं कुसाडा यांच्यासोबत दहशतववादाच्या समस्येवर व्यापक चर्चा करून दहशतवादाविरोधात त्यांनी एकजू व्यक्त केल्याचं नायडू यांनी या चर्चेनंतर सांगितलं भारत आणि कोस्तारिका दरम्यान विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासंदर्भातही यावेळी चर्चा झाली उभय देशांदरम्यान जैव तंत्रज्ञान आणि राजनैतिक सुविधा या क्षेत्रातले दोन करार झाले त्यापूर्वी व्यंकय्या नायडू यांना युनिव्हर्सि फॉर पीस कडून डॉक ऊँ ऑफ लेऊँ ही मानद पदवी देऊन गौरवण्यात आलं अमेरिकी लष्कराचे विशेष कारवाई कमांडर जनरल रेमंड थॉमस यांनी आपल्या भारत दौऱ्यादरम्यान लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांची काल भेौ घेतली यावेळी दहशतवादाच्या मुद्द्यासह क्षेत्रीय सुरक्षेविषयी विचारविनिमय करण्यात आला दहशतवादाला पाकिस्तानकडून मिळत असलेल्या पाठिंब्याबद्दल जनरल थॉमस आणि जनरल रावत यांच्यात चर्चा झाली आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्त्रापक्षानं पक्षिम बंगालमधल्या दोन उमेदवारांची नावं काल जाहीर केली रायगुंज मतदारसंघातले खासदार मोहम्मद सलीम आणि मुशिंदाबादचे खासदार बदारुद्दोझा या दोघांनाही पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे डाव्या आघाडीचे अध्यक्ष बिमन बासू यांनी काल कोलकता धिं झालेल्या वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली नवी दिल्लीत काल झालेल्या भाजपाच्या संसदीय दलाच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि संसदीय समितीचे अन्य सदस्य या बैठकीला उपस्थित होते या बैठकीसंदर्भात अधिकृत निवेदन जारी केलेलं नाही मात्र या बैठकीत आगामी निवडणुकीची तयारी आणि रणनीतीवर चर्चा झाल्याचं समजतं

भाजपाचे सरचि गीीस भूपेंद्र यादव यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली देशातल्या सगळ्या वकिलांसाठी विमा सुरक्षा योजना तयार करून ती लागू करण्याच्या दृष्टीनं सूचना देण्यासाठी सरकारने एक समिती स्थापन केली आहे कायदे व्यवहारविषयक सविवांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे अचानक मृत्यू झाल्यास तसंच आरोग्याशी संबंधित सर्वसमावेशक विमा योजना तयार करण्याबाबत ही समिती शिफारशी करेल आगामी तीन महिन्यात ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे

रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी काल नवी दिल्ली इं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली

शीना बोरा हत्या प्रकरणातला एक आरोपी असलेल्या पी उ मुखर्जी याला जामीनाद्याला सी बी आय म्हणजेच केंद्रीय अन्वेषण विभागानं विरोध केला आहे या प्रकरणात अ क्रि झाल्यानंतर मुखर्जी यानं तिसऱ्यांदा केलेल्या जामीन अर्जावर काल मुंबईतल्या विशेष न्यायालयात सुनावणी झाली शीना बोरा हिच्या हत्येला पी उ मुखर्जी अप्रत्यक्षरित्या जबाबदार असून या हत्येतली त्याची भूमिका सिद्ध करू शकतील असे पुरावे उपलब्ध आहेत असं म्हणत सी बी आय चे वकील भारत बदामी यांनी मुखर्जी याच्या जामीनाला विरोध केला अयोध्येतल्या राम जन्मभूमी बाबरी मशीद जमीन वादावर सन्मान्य तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण मध्यस्थांकडे सोपवलं आहे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती एफ

खलिफुल्ला हे या मध्यस्थ समितीचं नेतृत्व करतील अध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू हे या समितीचे सदस्य आहेत या प्रकरणाची मध्यस्थी प्रक्रिया फैजाबादमधे येत्या आठवडयाभरात सुरु करावी आणि आठ आठवडयात पूर्ण करावी असं न्यायालयानं सांगितलं आहे एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरणी वर्णन गोन्साल्विस यांनी आपल्या अ क्रिविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र सरकारनं नऊ एप्रिल पर्यंत उत्तर द्यावं असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं काल दिले सरकारी पक्षाने याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदत वाढवून घेण्याच्या निर्धारित प्रक्रियेचं पालन केलेलं नाही त्यामुळे आपल्याला केलेली अाऊ ही बेकायदेशीर आहे असं गोन्साल्विस यांनी याचिकेत म्हा जिं आहे ऑल कांड खुल्या बॅडमिं अजिंक्यपद स्पर्धेतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं बर्मिंगहॅम कां काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांमध्ये महिला एकेरीत चीनच्या ताई त्झु यींगनं सायना नेहवाल पराभूत केलं तर पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांतला जपानच्या कें मोमो म नमवलं

सिंधु पहिल्याच फेरीत तर बी साई प्रणीत उपउपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाले होते